व्यंकय्या नायडू यांचं मत

पदकानं सन्मानित करण्यात आलं

वितरण सोहळयाचं आयोजन आणि विदर्भात मागील काही दिवसांपासून आलेली थंडीची लाट कायम

ग्णवत्ता समानता आणि समान्भूती यांना चालना देणा या शिक्षण प्रणालीची गरज असल्याचं मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केलं आहे हैद्राबाद इथं एका शाळेच्या विद्याथ्यांना संबोधित करताना ते बोलत होते तेलगू भाषेतील शतक साहित्य हिंदीतील दोहे तर संस्कृतमधील सुभाषितं यांच्याद्वारे चिरंतन शहाणपण आणि जागतिक म्ल्यांची प्राप्ती होत असल्यानं या साहित्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा असं मत त्यांनी यावेळी मांडलं ज्ञानाच्या कक्षा रूंदावत आहेत आणि तंत्रज्ञानातील नवनव्या संशोधनामूळं जीवन पध्दती बदलत आहे असं सांगून ते पुढं म्हणाले की एखाद्याचे विचार आणि त्याची कती यांना उद्दिष्टपूर्ण दिशा देण्यासाठी ज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा विवेकबध्दीनं समन्वय साधणं गरजेचं आहे कॉग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या प्रस्तावित महायुतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षाची ही कृती म्हणजे केवळ पक्षाचं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी केलेली धडपड होय अशा शब्दात टीका केली आहे ही युती क्ठल्याही तर्कावर आधारित नसून लोकांसाठी नव्हे तर फक्त सत्तेसाठी करण्यात येत आहे असं ते पुढं म्हणाले भारतीय जनता पार्टीच्या मध्य आणि उत्तर चेन्नई मदुराई तिरूचिरापल्ली आणि तिरूवल्लूर इथल्या कार्यकत्र्यांषी व्हिडिओ कॉन्फरन्ससिंगद्वारे संवाद साधतांना ते आज बोलत होते कॉग्रेस आणि द्रम्क पक्षातील मतभेदाचा कोणालाही विसर पडलेला नाही परंत् ते आज एकत्र येण्यास उत्सुक आहे ही महायुती म्हणजे केवळ घराणेषाही स्थापन करण्याची कृती होय असंही पंतप्रधान यावेळी म्हणाजे नव भारताची निर्मिती करण्यासाठी चालू वर्षात अनेक मोठया योजना आखण्यात आल्या असून पंतप्रधान जनआरोग्य योजना या जगातील सर्वात मोठया आरोग्य संरक्षण योजनेद्वारे देशभरातील सहा लाख कुटुंबांना वैद्यकीय उपचार देण्यात येत आहेत अशी माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली

जमिनीवरून जमिनीवर मारा करणा या या तब्बल चार हजार किलोमीटर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रानं आज सकाळी साडे आठ वाजता ओडिशातल्या अब्द्ल कलाम बेटावरून अचूक लक्ष्यभेद केल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं पर्यावरणपूरक ऊर्जानिर्मिती वाढवणं आणि कर्बवायूचं उत्सर्जन कमी करण्याच्या बाबतीत भारत देश प्रेरणास्त्रोत ठरला आहे असं केंद्रीय पर्यावरण आणि वनमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे हैद्राबाद इथं काल आंतरराष्ट्रीय सागरी विज्ञान अभियान प्रशिक्षण केंद्राच्या अटल संक्लाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते आंतरराष्ट्रीय सौरऊर्जा क्षेत्रातली भारताची भूमिका लक्षात घेत देशानं आंतरराष्ट्रीय समुदायाला दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात लक्षणीय प्रगती केली आहे उत्सर्जन कमी करण्याचे जागतिक लक्ष्य भारत पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला चंद्रपूर आणि परिसरातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या आणि कौशल्य विकासाचं केंद्र बनलेल्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला यंदाचा प्रतिष्ठेच्या स्कॉच प्रस्काराच्या सुवर्ण पदकान सन्मानित करण्यात आले आहेण् राज्याचे वित्त नियोजन आणि वन मंत्री सुधीर म्नगंटीवार यांच्या प्ढाकाराने सुरु करण्यात आलेल्या या प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आलं आहे हा प्रकल्प चंद्रपूर गडचिरोली आणि आजूबाजूच्या परिसरातील कौशल्य विकासाचे प्रमुख केंद्र झाले आहे या केंद्रामुळे देशाच्या ईशान्येकडील बांबू उत्पादक प्रदेशाशी चंद्रप्रचे व्यावसाथिक नाते जोडले गेले आहे तर याठिकाणावरुन चीनए जपान आणि अन्य बांबू उत्पादक देशांसोबतही वैचारिक आणि प्रशिक्षणाची आगीदारी होत आहे

बांबू हँडीक्राफ्ट अँड आर्ट य्निट हा उपक्रम या प्रक्रियेत मैलाचा दगड ठरला आहे सावित्रीबाई फूले विद्यापीठ पुणे चंद्रपूर विसापूर एपोंभूरणा संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावतीए महात्मा फूले कृषी विद्यापीठ राहरी या ठिकाणी कार्यरत बांबू हॅडीक्राफ्ट अँड आर्ट युनिटच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत चिचपल्ली मूल आणि चिमूर याठिकाणी हे युनिट लवकरच कार्यरत होणार आहे म्ंबईचे माजी नगरपाल आणि ज्येष्ठ समाजसेवक नाना च्डासमा यांचं आज निधन झालं

राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक अशा क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं होतं त्यांनी केलेल्या समाज कार्यासाठी त्यांना पद्मश्री प्रस्कारानं गौरविण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या निधनाबद्दल द्ःख व्यक्त केलं आहे लोकमाता सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानतर्फे उद्या संध्याकाळी सहा वाजता नागप्रातील सायंटिफिक सभागृहात लोकमाता प्रस्कार वितरण सोहळयाचं आयोजन करण्यात आलं आहे सरसंघचालक डॉ मोहन आगवत या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील यावर्षी ज्येष्ठ सामाजिक कार्यकऱ्या पद्मश्री डॉ राणी बंग यांना लोकमाता प्रस्कार सक्षम या संस्थेला लोकमाता स्वंयसेवी संस्था प्रस्कार आणि अनंत ढोले यांच्यासह संतोष ठिपे यांना लोकमाता विशेष सेवा प्रस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे अखिल भारतीय ग्राहक पंचायत विदर्भ प्रांतातर्फे उद्या सायंकाळी साडेसहा वाजता नागप्रच्या रामदासपेठ इथं राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमात ग्राहक तक्रार निवारण मंचाचे सदस्य अविनाश प्रभूणे ग्राहक मंचाच्या कार्यपध्दतीविषयी माहिती देणार आहेत या कार्यक्रमाला कार्यकर्ते तसंच ग्राहकांनी मोठया संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं आहे रस्ते आणि सिंचनाच्या प्रश्नावर गेली चार वर्षे राज्य आणि केंद्र सरकार काम करत असून हाती घेतलेले सर्व प्रकल्प पूर्ण केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही मुंबई ते बेंगलोर हा इकोनॉमिक कॉरिडॉर असून त्याच्या विकासाला चालना देणारा प्रकल्प केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हाती घेतला आहे खंबाटकी घाटातील बोगदा पूर्णत्वास आल्यानंतर या भागाच्या विकासाला चालना मिळेल आणि नव्याने रोजगार निर्मिती होईल असा विश्वास म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सातारा इथल्या कार्यक्रमात व्यक्त केला यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते मुख्यमंत्री फडणवीस आणि गडकरी यांच्या हस्ते खंबाटकी घाटातील एस वळण परिसरात होणाऱ्या नवीन बोगद्याचे तसेच सुमारे हजार कोटी खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन या कार्यक्रमादरम्यान झालं यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडवणीस म्हणाले की सरकारने वाडीवस्त्याएगावे शहरे तालुके जिल्हे आणि राज्य जोडण्याचे काम हाती धेतले आहे या कामामुळे संपूर्ण भारत एकमेकाशी जोडला जात आहे पाणी आणि रस्त्यांमुळे रोजगार निर्मितीस चालना मिळणार असल्यानेच संपूर्ण राज्यात यासंबंधीची कामे अत्यंत गतिमान पध्दतीने पूर्ण करण्यावर सरकारचा भर असल्याचही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले गोंदिया इथं स्रू असलेल्या शिक्षक भारतीच्या आठव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनात आज राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मार्गदर्शन केलं या संमेलनाचं उद्घाटन काल कॉग्रेस नेते नाना पटोले यांच्या हस्ते झालं राज्याच्या कानाकोप यातून हजारो शिक्षकांनी या संमेलनात हजेरी लावली आहे मुंबईत कालपासून सूरू झालेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेती पी

सिंधूच्या नेतृत्वाखालील हैद्राबाद हंटर्सनं विजयी सलामी दिली काल झालेल्या पहिल्याच सामन्यात हैद्राबाद हंटर्सनं या स्पर्धेत पहिल्यांदाच उतरलेल्या पुणे सेव्हन एसेस चा पराभव केला महिला एकेरीत पी

प्रूष एकेरीत डेन्मार्कच्या मार्क कालजोऊनं लक्ष्य सेन याच्यावर तर दुस या एका सामन्यात दक्षिण कोरियाच्या ली हयून ईल यानं फ्रान्सच्या ब्राइस लिवरडेजवर मात केली प्रूष दुहेरीत किम सा रेंग आणि बोदिन इसारा जोडीनं चिराग शेट्टी आणि मथाइस बो जोडीचा पराभव केला या स्पर्धेत आज मुंबई रॉकेट्सचा सामना दिल्ली डॅशर्स सोबत सायंकाळी चार वाजता होईल तर अहमदाबाद स्मॅश मास्टर्स चा सामना नॉर्थ इस्टर्न वारिअर्स सोबत सायंकाळी सात वाजता होणार आहे

अभिजित कटके हा गतवर्षीही महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला होता नांदेड इथं आज सकाळी झालेल्या राज्य क्रॉसकंट्री स्पर्धेत नागपूरच्या धावपटूंनी बाजी मारली पहिल्या तिन्ही स्थानावर नागपूरच्या धावपटू विजयी ठरल्या प्राजक्ता गोडबोले प्रथम शीतल भगत द्वितीय आणि निकिता राऊत तिस या स्थानावर राहिली संपूर्ण विदर्भात मागील काही दिवसापासून थंडीची लाट झाली असून प्ढील दोन दिवसानंतर आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे आज नागपूर शहराचं किमान तापमान सात दशांश एक अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं गेल्या दोन तीन दिवसापासून नागप्र शहरात ढगाळ वातावरण आढळून आलं

संपूर्ण विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे